जगातल्या नेत्यांनी सामंजस्य सुसंवाद सहानुभूती आणि न्याय या तत्वांसाठी काम करावं असं उपराष्ट्रपतींचं आवाहन

आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई डियन्स आमने सामने लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातलं मतदान आज सकाळी सात वाजल्यापासून सुरु झालं

काही किरकोळ घटना वगळल्या तर सगळीकडे शांततेत मतदान सुरू आहे काही ठिकाणी ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या

केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह हर्षवर्धन नरेंद्र सिंह तोमर राव ड्रेजित सिंह कृष्ण पाल गुर्जर मनेका गांधी यांच्या बरोबरच साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर क्रिकेटपटू गोतम गंभीर यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे शीला दीक्षित दिग्विजय सिंह समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचंही भवितव्य आज ठरेल

निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व्हावं याकरता सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद युपीए अध्यक्ष सोनिया गांधी काँप्रेस अध्यक्ष राह्ल गांधी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज डॉ हर्षवर्धन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि अनेक मान्यवरांनी आज मतदानाचा हक्क बजावला

बेरोजगारी नोटाबंदी आणि शेतक यांशी संबंधित प्रश्नावर काँग्रेस पार्टी सध्याची लोकसभा निवडणूक लढवत आहे असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे नवी दिल्ली क्रें आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते वार्ताहारांशी बोलत होते भाजपा आपल्या प्रचार सभांमधून समाजात द्वेष पसरवत आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या प्रचारानं वेग घेतला आहे

सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक मतदारांना आकर्षित करण्यासाठी जागोजागी सभा घेत आहेत

बहुजन समाजवादी पार्टींच्या प्रमुख मायावती यांची पंजाब मधे शहीद भगतसिंग नगर जिल्ह्यात प्रचार सभा होईल

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशमधे कुशीनगर श्विं प्रचार सभा घेतली रालोआ सरकारच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपण कार्यप्रणातील आमूलाग्र बदल घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं आपण मजबूत देशाचं स्वप्न बघीतलं असून विरोधी पक्षांची महाआघाडी ही विकासाला खीळ घालणारी आहे अशी टीका त्यांनी केली गेल्या सत्तर वर्षात जातीच्या नावाखाली गरीबांची पिळवणूक झाल्याचं मोदी म्हणाले

हा उपक्रम िझेच्या चारही केंद्रावर राबवला जाणार असून झोचे अध्यक्ष डॉ के सिवन यांच्या हस्ते आज बंगळुरू िंग या उपक्रमाचं उद्घाटन होणार आहे

यावेळी विद्यार्थ्यांना प्रक्षेपण स्थळ आणि प्रक्षेपण यान ही पाहायला मिळणार आहे विद्यार्थ्यांमधे अंतराळ संशोधनाविषयी जागृती व्हवी या हेतूनं हा उपक्रम राबवला जात आहे परस्परांमधला सुसंवाद सामंजस्य तसंच दया आणि विद्वत्तेवर आधारित न्यायासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येऊन काम करावं असं आवाहन भारतानं केलं आहे

विनाश आणि मृत्यू टाळायचे असतील तर विविध विचारधारांच्या समर्थकांनी काही विधायक कार्य केली पाहिजेत असंही ते म्हणाले कुठल्याही बाबतीत टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग स्वीकारायला हवा आज जगभरात चाललेला विविध विचारधारांमधला संघर्ष आणि विनाश टाळण्यासाठी गौतम बुद्धांची शांतता आणि सौहार्दाची शिकवण अंगिकारण्याची गरज आहे असं ते म्हणाले शाधत विकास शांतता आणि संघर्षमुक्त जगासाठी एका महान जागतिक नेतृत्वाची गरज आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले या कार्यक्रमानंतर आपला चार दिवसाचा दौरा संपवून उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू मायदेशी निघाले चीन ने अमेरिकेबरोबर त्वरित व्यापार करार केला नाही तर चीन ला भयंकर परिणामांना सामोरं जावं लागेल असा धिगारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला दिला आहे वाढत्या व्यापार शुल्कामुळे सध्या अमेरिका आणि चीन मधले संबंध ताणले गेले आहेत ज्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची भिती वर्तवली जातेय दोन दिवस सुरु असलेली चर्चा शुक्रवारी संपली पण ती चर्चा पूर्णतः निष्फळ ठरली

जम्मू आणि काश्मिरमधे शोपियान जिल्ह्यात हिंद सितापोरा परिसरात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधे झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले या परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोध मोहिम हाती घेतली होती ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांची अजून ओळख पटलेली नाही फणी चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक आज ओडिशामधे भुवनेश्वर ड्डे पोचलं आहे गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या पथकाचं नेतृत्व करत असून हे पथक या चक्रीवादळामुळे झालेल्या पीक नुकसानी संदर्भात आढावा घेणार आहे ऊर्जा सचीवांच्या नेतृत्वाखालचं आणखी एक पथक उद्या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन ात्रेर नुकसानी संदर्भात आढावा घेईल केंद्राची ही पथकं ओडिशा सरकारच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा करुन या भागात वीज दूरध्वनी आणि बँकीग सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत ही माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी ट्विट वरुन दिली आहे फणी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांसाठी ओडिशा सरकारनं सोळाशे कोटी रुपयांची विशेष मदत जाहीर केली आहे

बंगळूरू वरुन हद्विबाद कडे भरधाव वेगानं जाणारी ही बस दूचाकी वाहनाचा बचाव करताना समोरुन येणा या कारवर धडकली आणि हा अपघात घडला बसमधले प्रवासी तेलंगणा जिल्ह्यातले असून ते लग्न आटोपून घरी परतत होते असं पोलीसांनी सांगितलं या अपघाताबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं असून हा अपघात दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे

पर्ल काँटीनेंटल या पचताराकित हॉटेलमधे घुसून त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला सुरक्षा दलांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तिघेही हल्लेखोर ठार झाले असं बलुचीस्तानचे गृहमंत्री झिया उल्लाह लांगोव यांनी सांगितलं या चकमकीत हॉटेलमधे उतरलेले काही पर्यटक जखमी झाले बलुचीस्तान लिबरेशन आर्मी या संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई डियन्स या दोन संघात अंतिम लढत होणार आहे या दोन संघांची गाठ एकमेकांशी चौथ्यांदा अंतिम फेरीत पडत आहे